या विधेयकामुळे जम्मू कश्मीर विधीमंडळासह केंद्रशासित प्रदेश तर लडाख विधीमंडळाविना केंद्रशासित प्रदेश बनले आहेत

या ठरावावर बोलताना अमित शहा म्हणाले की जम्मू कश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे त्याचबरोबर पाकव्याप्त कश्मीर आणि अक्साई चीन हेदेखील भारताचाच भाग आहेत

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आजही कायम असून खेड चिपळूण आणि राजापूर तालुक्यांमधल्या पूरस्थितीत बदल झालेला नाही चिपळूण शहरात आज सलग तिसऱ्या दिवशी पूर कायम आहे मुंबई गोवा महामार्ग तसंच चिपळूण कराड मार्गही बंद आहे सातारा मार्गे चिपळूणमध्ये बचाव कार्यासाठी निघालेलं राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचं पथक रस्ता बंद झाल्यानं अङकून पडलं आहे दरम्यान उक्षी श्रि गेल्या रविवारी नदीत बुडालेली मोटार आणि बेपत्ता झालेल्या चालकाचा मृतदेह आज सापडला आहे रायगड जिल्ह्यातल्या आंबेनळी घाटात काल संध्याकाळी दरड कोसळल्यामुळे पोलादपूर महावळेश्वर मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे

सिंधूदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे ठिकठिकाणी नद्यांचं पाणी पुलांवरून वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे

कोल्हापूर जिल्ह्यातही पूरस्थिती अधिकच गंभीर झाली आहे नागरी वसाहतीत महापूराचं पाणी शिरल्यानं शहराचा आजूबाजूच्या भागाशी संपर्क तुटला आहे काल मध्यरात्रीपासून शहराचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित झाला असून तो पूर ओसरल्यानंतरच सुरळित सुरू करता येईल असं संबंधित यंत्रणांनी सांगितल्यामुळे नागरीक आणखीच हवालदिल झाले आहेत पुरात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी नौदल आणि लष्कराला पाचारण केलं आहे

मुंबई बंगळुरु महामार्ग कोल्हापूरात शिरोली क्रि पुराचं पाणी आल्यानं बदं करण्यात आलं आहे नाशिक शहर आणि आसपासच्या परिसरात पावसाचा जोर ओसरू लागला आहे मुसळधार पावसामुळे नाशिक शहरातले पाच निर्मनुष्य वाडे काल कोसळले पूणे जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे उजनी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडलं आहे

भीमा नदीच्या पुरात एक शेतकरी वाहून गेल्याचं वृत्त आहे

अयोध्येतल्या रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन विवाद प्रकरणाच्या सुनावणीला आज सर्वोच्च न्यायालयात सुरुवात झाली या प्रकरणात मध्यस्थीतून काहीही निष्पन्न झालं नव्हतं

या प्रकरणावरच्या सुनावणीचं ध्वनीचित्रमुद्रण केलं जावं अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे के

गोवींदचार्य यांनी केलेली मागणी मात्र सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली होती नाशिक जिल्ह्यातल्या पेठ तालुक्यामधल्या उंबरमाळ गावालगतच्या डोंगराला भेगा पडल्या आहेत यामुळे ग्रामस्थांमधे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे या याबाबत गावाच्या पोलीस पाटीलांनी पेठ तहसीलदारांना माहिती दिली

या कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्यातल्या ग्रामपंचायतींशी उद्या घडव्या हरीत महाराष्ट्र या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमातून महा ई संवाद साधणार आहेत